त्यापैकीकाहीजणांशीप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीद्रचित्रसंवादादवारेसंवादहीसाधणारआहेत लसीकरणासाठीतयारकरण्यातआलेल्याकोविनऍपचंलोकार्पणहीप्रधानमंत्र्यांच्याहस्तेहोईल

त्यासाठीयाकेंद्रावरीलअधिकाऱ्यांनातंत्रज्ञानाविषयकआवश्यकस्विधाउपलब्धकरूनदिली जाणारआहे

कोरोना प्रतिबंधासाठी मंंबईत उदयापासून लसीकरणाला स्रुवात होत आहे

ध्ळे जिल्हा आरोग्य यंत्रणेसह महापालिका आरोग्य विभागानं कोरोना लसीकरणाची तयारी पुर्ण केली आहे

लातूर विभागीय मंडळाचे उपसंचालक डॉ एकनाथ माले यांनी याबाबत माहिती दिली

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांनी लस घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत केलं

सर्वत्र कोरोना नियमांचं पालन करत शांततेत मतदान सुरू आहे आता आपण जिल्हानिहाय मतदान टक्केवारीचा आढावा घेऊयात

सांगली जिल्ह्यात ग्राम पंचायत निवडण्की साठी काही ठिकाणी वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत

दरम्यान भोकरदन तालुक्यातल्या कोठा दाभाडी इथल्या प्रभाकर दादाराव शेजूळया उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला यवतमाळच्या अर्ज्ना इथं मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाला त्याम्ळे मतदारांना खोळबूंन रहावं लागलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेना दिनानिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीनं भारतीय लष्कराला वंदन केलं आहे

लष्करानं साहस दृढसंकल्प आणि कणखर राहन कायम अभिमानास्पद कामगिरी केली आहे अश्या शब्दात मोदी यांनी भारतीय लष्कराचा गौरव केला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करातल्या वीर जवानाचं बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही या शब्दात आपल्या आदर भावना व्यक्त केल्या मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे की सदैव सज्ज सावध आणि सतर्क जिगरबाज जवान आणि लष्करातल्या माझ्या बांधवांना मानाचा मुजरा तुम्ही आहात म्हणून आम्ही इकडे निश्चिंत आहोत भारतमातेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांना कोटी कोटी प्रणाम

या निमित्तानं मुंबईतला क्लाबा लष्करी ठाण्यावर शहीद स्मारक इथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांनी आजच्याच दिवशी स्वतंत्र भारताच्या सेनाप्रम्खाची सूत्रं स्वीकारली होती लेफ्टनंट जनरल एस के पराशर यांनी शहीद स्मारकाला प्ष्पचक्र अर्पण करुन सर्व सैनिकांच्या वतीनं आदरांजली वाहिली देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना दयायला यावेळी सैन्यदलाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते उद्यापासून देशभरात कोविड

सिद्ध झाल्यानंतरच ती उपलब्ध झाली आहेइतर लसीकरणांप्रमाणेच काही व्यक्तींमध्ये काही प्रमाणात सौम्यताप लस घेतलेल्या जागी वेदनालसीशी अंगद्खी यासारखे परिणाम दिसू शकतात संबंधितदुष्परिणामांवर उपाय म्हणून सुरक्षित लस पुरवण्यासंदर्भात राज्यांना तयारीकरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कर्करोगमध्मेह उच्च रक्तदाब अशा आजारांसाठी औषध घेणाऱ्या व्यक्ती कोविड प्रतिबंधक लस घेऊशकतात का या प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे सहव्याधी असणाऱ्या व्यक्ती अतिजोखीम असलेल्या गटामध्ये येत असल्यामुळे त्यांनी लसघ्यायलाच हवी उदयापासून सुरु होणारी लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी कशा प्रकारचं नियोजन केलं आहे याविषयी राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे यांनी अधिक माहिती दिली

केंद्रसरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमधली कृषीकायदासंदर्भातली नववी बैठक आज दिल्लीत झाली या बैठकीत क्ठलाही तोडगा निघाला नाही

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या लब्शेननं शतक झळकावल्याम्ळे ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार आला भारतातर्फे कसोटी पदापर्ण करणाऱ्या नटराजन यानं दोन तर वॉशिंगटन सुंदर यानं एक गडी बाद करुन आपला छाप पाडली

गेल्या चोवीस तासात राज्यातलं हवामान कोरडं होतं मराठवाड्याच्या बऱ्याच भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत वाढ झाली